मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी याबाबतचं निवेदन विधानसभेमध्ये केलं दहावी बारावीच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेसुरु राहतील मात्र शालेय परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विचाराधीन आहे

जीम व्यायामशाळा चित्रपटगृहं नाट्यगृह जलतरण तलाव या सर्वांवर आज मध्यरात्रीपासून निर्बंध लागू राहतील असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं प्रशासकीय व्यवस्था अद्ययावत राहावी या उद्देशानं पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील कर्मचाऱ्याच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनानं घेतला आहे

दरम्यात कोरोना विषाणूचं संक्रमण स्थानिक नागरिकांमध्ये होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे व्यापक मोहीम राबवली जाणार असल्याचं विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं

कोरोनावाधित रुग्ण शहराच्या ज्या भागात राहत होते त्या परिसराच्या सुरक्षिततेसाठीचा व्यापक आराखडा प्रशासनाकडून तयार केला जात असून तेथील अन्य नागरिकांचीही गरजेनुसार आरोग्य तपासणी केली जाणार आहे मात्र त्यांच्या दैनंदिन हालचालींवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लादले जाणार नसल्याचं राम यांनी स्पष्ट केलं हलक्या प्रतीचे सॅनिटायझर्स आणि मास्क विकणाऱ्या औषध विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे

अशी माहिती एफडीएचे सहआयुक्त एस बी पाटील यांनी दिली पुणे महापालिकेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई चालू करण्यात आली आहे महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख आणि सह आय्क्त ज्ञानेश्वर मोळक यांनी आकाशवाणीला याबाबत माहिती दिली पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांसाठीचं वेळापत्रक येत्या आठवड्याभरात जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू प्रा नितीन करमळकर यांनी आज दिली ऑनलाईन पध्दतीनं परिक्षा असल्यानं विद्यार्थी आपल्या गावाजवळील परिक्षा केंद्रावर परीक्षा देऊ शकतात त्यामुळे या परीक्षांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो

दरम्यान उद्या होणारी विद्यापीठाची अधिसभा अर्थात सिनेट अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या कुलसचिवांनी आज दिली मार्केट यार्डातील अडत्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजनमाप बाजार समितीने नेमून दिलेल्या अडत्यांच्या गैरहजेरीत झाल्यास शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून तोलाईची रक्कम कपात करू नये अन्यथा संबंधित अडत्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी